पेकियोंग इथल्या विमानतळामुळे सिक्कीमच्या जनतेला जगाशी संपर्क ठेवणं अधिक सोयीचं होईल असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे

भारतानं काल ओडिशाच्या किना यापासून आत खोलवर संरक्षक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली दुहेरी स्तराची बॉलिस्टिक मिसाईल सुरक्षा यंत्रणा विकसित करण्यात भारताला यश मिळालं आहे

पीडीव्ही इंटरसेप्टर आणि पीडीव्ही लक्षभेद अशा दोन्ही प्रकारात हे क्षेपणास्त्र यशस्वी ठरलं आहे राज्यात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गेले अकरा दिवस विराजमान झालेल्या गणेशमूर्तीचं काल विसर्जन झालं मुंबईसह पुणे कोल्हापूर आणि इतरत्रही विसर्जनाच्या मिरवणुका रात्री उशीरापर्यंत सुरू होत्या आबालवृद्धांनी वाजतगाजत साश्रुनयनांनी गणरायाला निरोप दिला

चलन बाजारातही डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या दरात घसरण सुरु आहे

माजी केंद्रीय मंत्री आणि नेते शांताराम पोटदुखे यांचं काल नागप्रमध्ये अल्पशा आजाराने निधन झालं

आज चंद्रप्र इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

केंद्रातल्या नरसिंह रावांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते अर्थखात्याचे राज्यमंत्री होते मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी पोटदुखे यांच्या निधनाबद्ल शोक व्यक्त केला आहे